शकृंतला काळे आणि सचिव डॉ अशोक भोसले यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं द्पारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा सर्व निकाल उपलब्ध असेल असं अध्यक्षा काळे यांनी सांगितलं

केंद्रीय राखीव पोलिस दलाचे विशेष पथक कोब्रा आणि राज्य पोलिस दलाचे पथक एकत्रितरित्या जिल्ह्यातल्या कुचाई वनक्षेत्रामध्ये एक अभियान चालवत असताना हा आज सकाळी पाच वाजता हा स्फोट झाला

कोणत्या भाषेतून शपथ घ्यायची याचं सदस्यांना स्वातंत्र्य आहे आम्हाला मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे विशेष म्हणजे मराठीचं रक्षण आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठीचं शिवसेनेचा जन्म झाला आहे त्यामुळे आमचे सर्व संसद सदस्य मराठीतूनच शपथ घेतील असं कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे सदस्य श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं

या समारोहास उपस्थित राहण्यासाठी आज त्या दिल्लीला रवाना झाल्या

नारायणसामी यांच्यात मतभेद आहेत

तेजस्वी यादव हे केवळ राष्ट्रीय जनता दलाचे नेते नव्हते तर संपूर्ण महाआघाडीचे नेते होते पक्षाची धुरा अन्य वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे

रामेश्वर खताळ असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून भूरा पाटीधार असं त्याच्या साथीदाराचं नावं आहे भुरा हा चहाची टपरी चालवतो